मुंबईत झटपट निकाल देणाऱ्या मोफत सिटीस्कॅनची सोय

नाशिक जिल्ह्यात आजपासून केबल नेटवर्कद्वारे ऑनलाईन शिक्षण

मंदिरं उघडा अन्यथा तीव्र आंदोलन आध्यात्मिक आघाडीचा इशारा

जिल्ह्यात ससून वायसीएम लोकमान्य औंध आणि नवले हॉस्पिटलमध्ये योजनेचा लाभ सर्वाधिक रुग्णांना मिळाला मात्र ग्रामीण भागातील जिल्हा ग्रामीण रुग्णालय जिल्हा उपरुग्णालयांमध्ये देखील योजनेचा लाभ मिळालेल्या रुग्णांची संख्या नगण्य आहे

पण्याचा निर्धार पूणे जिल्ह्यात कोविडबाबत विविध माध्यरमांद्वारे व्यानपक प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्याा आहेत प्ण्याचा निर्धार कोविड हद्दपार कृती दलाचा राव यांनी काल आढावा घेतला पूणे महापालिका तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रभागनिहाय माहिती शिक्षण संवाद उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्धी करुन दिला जाईल असं त्यांनी या बैठकीत सांगितलं ट्वीटर यू ट्यूब फेसब्क यासारख्या समाज माध्यमांचाही संदेश प्रसारणासाठी वापर केला जावा होर्डींग्ज पोस्टर्स हस्तपत्रिकांद्वारेही मास्का वापरणे हात ध्रणे आणि सार्वजनिक ठिकाणी अंतर राखणे याबाबत प्रचार आणि प्रसार केला जावा अशी अपेक्षा विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली तालुका हा घटक मानून तहसिलदार गट विकास अधिकारी आरोग्य अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्थार यांच्यात बैठका घेऊन ही मोहीम गतीमान करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले

अनेक रुग्णालयात एका रुग्णाचं दोन तीनदा स्कॅन केलं जातं आता राज्यसरकारनं त्याच्या शुल्कावर मर्यादा घातली असली तरी खर्च काही हजारात होतो मुंबईत मात्र आता झटपट निकाल देणार्याल मोफत सिटीस्कॅनची सोय झाली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईत वांद्रे क्र्ला संकूल येथील कोविड रुग्णालयात आता सी टी इन अ बॉक्सची स्विधा उपलब्ध करून देण्यात आली आहे देशातील हे पहिलं भारतीय बनावटीचं सी टी मशीन आहे

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड लार्सन अँड ट्रब्रो एसएनसी लाव्हलिन या तीन कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विप्रो जीई हेल्थकेअरनं विकसित केलेल्या या यंत्रणेची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे अणूऊर्जा नियामक मंडळानं या यंत्रणेस मान्यता दिली असून तिच्या पहिल्या भागात कोरोना संशयित रुग्णांचं निदान करण्यासाठी सीटी मशीन आहे दूसरा भाग हा इन्सुलेटेड बॉक्स असून तो सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेला आहे त्यामुळे आरोग्य कर्मचार्यां संसर्ग अथवा उत्सर्जनाचा धोका संभवत नाही केबल शिक्षण कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यात सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी स्थानिक गरजेनुसार नवनवीन प्रयोगही करण्यात येत आहेत नाशिकमध्ये आता केबल नेटवर्कच्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्याबाबतचा हा वृत्तांत कोरोनाचा प्रसार वाढत असल्याम्ळे अद्याप एकही शाळा सुरु करण्यात आलेली नाही मात्र विविध ठिकाणी व्हॉटसअप झ्रम मिटींग ग्रगल मीट रेडिओ आदि माध्यमातून शिक्षकांकडून अध्यापनाचं काम करण्यात येत आहे या माध्यमांमध्ये आता केबल नेटवर्कची भर पडली आहे नाशिक जिल्ह्यात आजपासून डेन केबल नेटवर्कवरुन ऑनलाईन शिक्षण सुरू होणार आहे जिल्हयातील शहरी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून केबल नेटवर्कचा वापर करुन शिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे

रविवार तसंच शासकिय सुटटी सोडून दररोज या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येईल हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्यासाठी सबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली

राज्यातली मंदिरं मात्र अजून उघडलेली नाहीत मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आध्यात्मिक आघाडीकड्न मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण करून झालं मात्र त्याचा परिणाम झाला नाही

या पत्रालाही उत्तर न आल्यानं काल पुन्हा एकदा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं पत्र पाठवलं आहे

तसं न झाल्यास नाईलाजानं आम्हाला मोठा आणि वेगळा निर्णय घ्यावा लागेल त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार रहाल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे लोकवर्गणीतन रूग्णालय उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी इथे लोकवर्गणीतून साकार झालेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं ग्रामीण भागातील लोकवर्गणीतून साकार झालेलं हे जिल्ह्यातील पहिलं कोविड केअर सेंटर आहे दक्षता फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड केअर सेंटर साकारण्यात आलं आहे

जादा बिल आकारणी शासकीय दरापेक्षा जास्त बिल आकारणार्या अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून अधिक रकमेची परतफेड तातडीनं करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळानं काल मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन निवेदन दिलं आयुक्तांनी दोन दिवसात नोटीस काढून कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे

शासनाच्या नियमापेक्षा जास्त बिल घेतल्यानं महापालिकेने या रुग्णालयाला नोटीस देऊन विचारणा केली होती

सिरो चंद्रपर व्यक्तीच्या शरीरात कोरोना प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे काय याची तपासणी सिरो सर्व्हेलन्सच्या अभ्यासातून करण्यात येते चंद्रपूर जिल्ह्यात आता हे सर्वेक्षण करण्यात येत आहे याकरिता कोरोना फ्रंन्टलाईन वर्करचे रक्तनमूने संकलीत करण्याचं कामदेखील जिल्ह्यात सुरू झाल आहे

आकाशवाणी प्रणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल